परिषद देशभरातल्या पोलीस महासंचालकांची तीन दिवसांची परिषद आजपासून पुण्यात होत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचवेळी अन्य एका कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायड्र हे देखील पुण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहराला कालपासून छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे पोलीस महासंचालकांच्या परिषदेला अमित शहा पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत तर मोदी अखेरचे दोन दिवस उपस्थित राहणार आहेत या काळात त्यांचा मुक्काम पुण्यातच राजभवनात असणार आहे पाषाण परिसरातलं पोलीस संशोधन केंद्र आणि आयसरमध्ये ही परिषद होणार असून त्यात देशांतर्गत सुरक्षा आणि अन्य महत्वपूर्ण विषयांवर विचार मंथन होणार आहे लोकसभा गडकरी रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच अपघातशून्य रस्ते ही योजना राबविण्यात येणार असून अपघातांची कारणं शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंत्रालय काम करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत सांगितलं अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम अभियांत्रिकी आणि वाहन उद्योग तंत्रज्ञानात सुधारणा होण्याची गरज असल्याचं गडकरी म्हणाले मुंबई गोवा महामार्गाचं काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल या चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी खासदार अरविद सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं मुंडे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतानाच शेतमजूर आणि तिर नुकसानग्रस्तांचाही सरकारनं विचार करावा अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी काल लोकसभेत केली

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी या चर्चेत सहभाग घेऊन बागायतदार तसंच छोट्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं राज्यसभा कांद्याच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँप्रेसनं काल संसद भवन परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली आणि कांद्याच्या किमतीवर सरकारनं नियंत्रण आणण्याची मागणी केली

बँकेनं रेपो दरात काहीही बदल केलेला नाही त्यामुळे रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरही चार पूर्णांक नऊ दशांश टक्के तर बँक दर पाच पूर्णाक चार दशांश टक्क्यांवर कायम आहेत चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर मात्र ऑक्टोबर महिन्यात वर्तवलेल्या सहा पूर्णाक एक दशांश टक्क्यांऐवजी पाच टक्के राहील असं या पतधोरणात म्हटलं आहे

त्यानिमित्त मुंबईत दादर श्व चैत्यभूमिवर हजारो अनुयायी कालपासून दाखल होत आहेत त्यासाठी प्रशासनाच्या वतीन चोख तयारी आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे स्वच्छतागृह आंघोळीची सोय तसच भोजन व्यवस्था करण्यात आली असून नऊशे सफाई कर्मचारी आणि आठशे महिला पोलीसांसह दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला

बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला आहे

ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहूरी श्रेल्या महात्मा फूले कृषी विद्यापीठाच्या चौतीसाव्या पदवीप्रदान समारभात बोलत होते कृषी पदवीधरांनी दूढ निश्वय शिस्त आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर यश निश्वित मिळेल असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

विश्वनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

डी पदवीसह एकृण चार हजार सातशे सात विद्यार्थ्यांना पदवी तसंच पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या राज्यपालांनी विद्यापीठ परिसरात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात उभारलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली नीख पंजाब नॅशनल बॅंक आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला काल विशेष न्यायालयानं फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं सक्तवसुली संचालनालयानं या संदर्भात न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेल्या नीरव मोदी याला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यर्पणाचा खटला न्यायप्रविष्ट आहे प्रशिक्षण जालना कृषी विज्ञान केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी शेतीची गरज ओळखून शेतकरी आणि युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं पूणे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ लाखन सिंग यांनी म्हटलं आहे जालना धिं कृषी कौशल्य परिषद आणि कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेनं शास्त्रज्ञांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यातले कृषी शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षक यात सहभागी झाले आहेत

या पुलांपैकी अनेक पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची तातडीने देखभाल आणि दूरुस्ती करण्याची गरज आहे

कांद्याची ही देशांतर्गत भाववाढ रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं जिप्त आणि तुर्कस्तानमधून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आयात केली पण या परदेशी कांद्याकडे पुणेकरांनी मात्र पाठ फिरवल्याचंच दिसून येत आहे ऐकूया परदेशी कांद्याची ही कथा आमच्या प्रतिनिधीकडून

दक्षिणेकडील बाजारातून या आयात कांद्याला मागणी असल्याचं कळताच पुण्यातील घाऊक विक्रेत्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि शिल्लक आयात कांदा पुन्हा बारदानात बंद करून दक्षिणेकडील राज्यात त्याला पाठवण्याची तयारी सुरु केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या आठ आणि चार फरार नक्षलवाद्यांविरोधात काल गडचिरोली जिल्ह्यातील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले प्रस्कार सांगली नवीन पिढीने चांगलं ज्ञान आत्मसात केलं तर भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकाची होऊ शकते असं प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ विजय भटकर यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातल्या कुंडल क्रि क्रांतीअग्रणी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते डॉ भटकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराच स्वरूप आहे

काटेकोर मूल्यांकनामुळे हे शक्य झालं असल्याचं परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी दिली

सिंधदर्ग सिंधूद्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात देवबाग संगम खाडीपात्रात पर्यटकांनासाठी गेलेली बोट वाऱ्यामुळे उलटली

या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरच्या प्रणिता सोमण हीने सायकलींग मांउटन बा कि क्रॉस कंट्री स्पर्धेत मास्क स्टार्ट या प्रकारात कांस्य पदक मिळवले आहे

दुसरा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनार्यापासून जवळ असला तरी तो हळूहळू दूर जातो आहे त्याच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता दिसत नाही मात्र या कमी दाबाच्या पट्टयांमुळे राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे तसंच समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छिमारांसाठी धोक्याचा खाारा जारी करण्यात आला आहे